कोरेगाव भीमा प्रकरणी गृहमंत्र्यांनी अहवाल मागवला आजच्या देशव्यापी बंदल राज्यात संमिश्र प्रतिसाद मुंबईत आणि त्रेरत्र रोजचे व्यवहार सुरळीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतीराव फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गांचं अनूसर करत समाजातल्या वंचित घटकांचा विकास केला जाईल अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाचा आरंभ राज्यपालांच्या अभिभाषणानं झाला आदिवासी युवावर्गासाठी नाशिक ठाणे अमरावती नागपूर इथं क्रीडा अकादमी सुरू केली जाईल महिला सुरक्षेसाठी आवश्यकता भासल्यास कायद्यात सुधारणा केली जाईल महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या साठाव्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जातील सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या हक्काचं संरक्षण केलं जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं संसदेत मंजूर करण्यात आलेल्या संविधानाच्या एकशे सव्वीसाव्या सुधारणेद्वारे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी पुढच्या दहा वर्षांसाठी राजकीय आणि सामाजिक आरक्षणव्यवस्था सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला आज राज्य विधीमंडळानं मान्यता दिली आज झालेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी आपापली मत व्यक्त केल्यानंतर विधानसभेत ही सुधारणा एकमतानं मंजूर झाली जनगणनेत इतर मागासवर्गीय समाजाच्या गणनेसाठी विशेष रकाना निर्माण करावा अशी शिफारस केंद्राकडे करणारा ठरावही एकमतानं संमत झाला विधानपरिषदेनंही हा ठराव मंजूर केला राज्यातल्या नागपूर अकोला वाशिम धुळे नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या काल झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज संपली

शिरपूर शिंदखेडा पंचायत समित्यांवरही भाजपानं विजयी बह्मत मिळवलं आहे

आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी तोरणमाळ गटातून पराभूत झाल्या आहेत

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगर पंचायतीची दुसरी सार्वत्रिक आणि थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार आहे

एक जागा बिनविरोध निवडून आली आहे निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होणार आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड झाली आहे शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे अध्यक्षपदावर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा पवार यांची तर उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या कमल ब्रुधवत यांची बिनविरोध निवड झाली आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सद्यस्थिती अहवाल मागवला आहे भिन्न मतं मांडणाऱ्यांना शहरी नक्षलवादी म्हणणं चुकीचं आहे असं त्यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं पोलिसांनी याप्रकरणी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांचं विशेष चौकशी पथक स्थापन करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी डिसेंबर मध्ये केली होती

यात जिल्हापरिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सभापती नगर पालिका आणि नगर पंचायतीचे सदस्य यांचा समावेश आहे कौटुंबिक विसंवादामध्ये जोडप्यांचे एकावेळी वेगवेगळ्या न्यायालयात सुरू असलेले पाच ते सहा खटले एकत्र करून न्यायप्रक्रियेत काही बदल घडवू शकतो का याबाबत प्रयत्न सुरू राहणार आहेत असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं या प्रकारात कूटुंबातील मुलांनाही मानसिक आधार कसा देता येईल याबाबतही काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे याचा आज मुंबईसह देशातल्या बँक सेवांवर परिणाम झाला आहे बँकांचं विलीनीकरण खाजगीकरण फी वाढ आणि वेतनमान संबंधित सरकारी धोरणांना बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे मुंबई शहरातील दैनंदिन व्यवहारावर या बंदचा कोणताही परिणाम दिसन आला नाही लातूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांनी मोर्चे काढले सोलापूर शहरात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला केलेल्या रास्ता रोकोमुळे सांगली इस्लामपूर मार्गावरची वाहतूक एक तास ठप्प झाली होती अमरावतीमध्ये आंदोलनामुळे रुग्णालय सेवा काहीशी विस्कळीत झाली या बंदला जालना जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला यवतमाळ जिल्ह्यातल्या संघटीत असंघटीत क्षेत्रातले दीड लाखाहून अधिक कामगार कर्मचारी संपात सहभागी झाले

रत्नागिरी जिल्ह्यातल्या बँक कर्मचाऱ्यांनी आज निदर्शनं केली विविध संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या बँक विमा बंदर गोदी पोलाद खाण उद्योगातले कामगार कर्मचारी आजच्या संपात सहभागी झाल्यानं संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांच्या वतीनं करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन होत असल्यामुळे हिंगोली शिंच हळद प्रक्रिया आणि संशोधन केंद्र उभारण्यात यावं अशी मागणी हिगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे मागील दोन दिवसापासून आंध्रप्रदेशातील विजयवाडा ध्वं संसदीय वाणिज्य समितीची बस्कि आणि अभ्यास दौरा सुरु असून या बस्कीसाठी समितिचे सदस्य या नात्यानं हेमंत पाटील उपस्थित आहेत त्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त मुंबईत आयकर भवनमध्ये काल मराठी हास्य कवी संमेलन आयोजित केलं होतं एक जानेवारीला मुख्य आयकर आयुक्त सतिश कुमार गुप्ता यांच्या हस्ते आयकर भवन इथं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचं उद्घघाटन करण्यात आलं होतं मराठी हास्य कवी संमेलन या कार्यक्रमात पाच आमंत्रित कवी आणि आयकर कर्मचारी यांनी मराठी हास्य कवितांच सादरीकरण केलं

अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणुकदारांमध्ये निर्माण झालेली साशंकता आणि सावध पवित्रा कायम राहिल्यामुळे निर्देशांकात घट झाली असं बाजार विश्लेषकांचं मत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामधल्या जरोडा इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसरिक रामजी बाहत्तरे यांचं आज निधन झालं

मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या सशस्त्र लढ्यात त्यांचा सहभाग होता त्यांच्या पार्थिवावार दूपारी अंत्यसंस्कार झाले क्वाललंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांनी महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भाच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे